तिहेरी तलाकविरोधी विधेयकावर आज लोकसभेत चर्चा आणि मेलबर्न कसोटीत चेतेश्वर पुजाराचं शतक पणे रिंग रोड केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नीतीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील विविध रस्ते विषयक कामांचा आढावा घेण्यात आला पूणे रिंग रोडच्या कामासंदर्भात सादरीकरण करण्याचे आदेशही या बैठकीत देण्यात आले तसंच राज्यातील रस्ते विषयक कामांबाबत यावेळी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले

तसंच सातारा आणि अहमदनगर हे राष्ट्रीय महामार्ग पुण्यात न येता परस्पर शहराबाहेरच जोडण्यात येणार आहेत

हा दहशतवादी गट अनेक जागी स्फोट घडवून आणण्याची तयारी करत होता असं या तपास संस्थेचे महानिरीक्षक आलोक मित्तल यांनी सांगितल

संसद संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज तीन दिवसांच्या सुटीनंतर आज पुन्हा सुरु होत आहे

भारतीय जनता पार्टीनं आपल्या सर्व सदस्यांना लोकसभेत हजर राहण्यासाठी पक्षादेश जारी केला आहे या पार्श्वभूमीवर कॉप्रेसनं आपल्या पक्षाच्या खासदारांची एक बैठक आज सकाळी नवी दिल्लीत आयोजित केली आहे

बँक संप विजया बँक देना बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांच्या प्रस्तावित विलीनिकरणाला विरोध करण्यासाठी बँक कर्मचारी संघटनांनी काल पुकारलेल्या संपामुळं सरकारी क्षेत्रातील बँकांमधील बँक व्यवहार ठप्प झाले होते

या लाक्षणिक संपात देशभरातील लाखो बँक कर्मचारी सहभागी झाले

मख्यमंत्री धळे दौरा ध्रळे जिल्ह्यातील विविध विकास कामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आढावा घेतला

दोंडाईचा वरवाडे नगरपालिकेच्या नूतन इमारतीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालं

जिल्ह्यातील दुष्काळी भागात करण्यात आलेल्या उपाययोजनाची माहिती एका पत्रकार परिषदेत देताना मुख्यमंत्री म्हणाले टंचाईचा आराखडा हा प्रशासनानं तयार केला आहे

एकूण शेवटच्या टप्प्यातल्या लाभांचा विचार केला तर चारशे पाच गावांमध्ये टंचाई संभावित आहे आणि त्याकरीता ज्या काही उपाययोजना आहेत तात्पूर्ती पाणीपूरवठ्याच्या योजना आहेत त्या जवळ जवळ सहाशे सेहेचाळीस योजना वेगवेगळ्या उपाय योजना आपण तयार केल्या आहेत

जवळ जवळ सहा लाख मेट्रिक टन चारा आपल्याला लागतो

राज्यात आधारभूत किंमतीनं तूर खरेदी केंद्र सूरु करण्यासंदर्भातील प्रस्ताव पणन विभागानं केंद्र शासनाकडे पाठविला आहे आधारभूत किंमतीनं तूर खरेदी केंद्र राज्यात लवकरच सुरु करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी आधारभूत किंमतीपेक्षा कमी दरात व्यापाऱ्यांना तूर विक्री करु नये असं आवाहन पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केलं

वाशीम जिल्ह्यातल्या ब्राह्मणवाडा इथल्या लाभार्थी वैशाली घ्रे या योजनेबाबत समाधान व्यक्त करताना म्हणाल्या मी एका कापड दुकानात रोजंदारीवर काम करते मला प्रधानमंत्री मातुवंदना योजनेचा लाभ मिळाला असून यामध्ये मला गरोदरपणात पाचव्या महिन्यात एक हजार रुपये तर सातव्या महिन्यात दोन हजार रुपये आणि बाळतपणानंतर जवळपास दोन महिने दोन हजार रुपये बँक खात्यात जमा झाले

मला या पर्धांची खूपच मदत झाली

ऐकूया याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असेल तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात समीक्षेची समीक्षा साहित्याच्या नव्या वाटा माध्यमांची स्वायत्तता अशा विविध विषयांवरचे परिसंवाद काव्य वाचन प्रकट मुलाखत सांस्कृतिक कार्यक्रम ग्रंथप्रदर्शन आणि गदिमांच्या कार्यावर आधारीत विशेष सांगीतिक कार्यक्रमांबरोबरच वऱ्हाडी बोलीचं कवी संमेलन हे खास आकर्षण असेल संपूर्ण संमेलन परिसराला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरी असं नाव आणि मुख्य मंडपाला शायर भाऊसाहेब पाटणकर यांचं नाव असेल तर ग्रंथ प्रदर्शनाच्या जागेला डॉक्टर बाबासाहेब आबेडकर ग्रंथनगरी अस नाव असेल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहन माधवी कुलकर्णी उजनी सोलापर उजनी धरणाच्या पाण्यावर एक हजार मेगावॉट क्षमतेच्या तरंगत्या सौरप्रकल्पासाठी महावितरण कंपनीच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे

या सौर फलकांमूळे पाण्याचे बाष्पीभवन घटण्यातही मदत होईल सारंगखेडा नंदरबार नद्रबार जिल्ह्यात साजरा होणारा चेतक महोत्सव येत्या काळात अश्व रसिकांचं प्रमुख आकर्षण ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देर्वेद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केला सारंगखेडा चेतक महोत्सवांतर्गत आयोजित अश्वस्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते वाशीम वाशीम जिल्ह्यातून दोन महामार्ग जात असल्यामुळं या मार्गावर वाहनांच्या अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे

भंडारा बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला शासनाचं प्राधान्य असून बचत गटातील वस्तुंच्या विक्रीसाठी भंडारा इथं मिनी मॉल उभारण्यात येणार आहे असं भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शंतनू गोयल यांनी सांगितलं वैनगंगा कृषि महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते काल बोलत होते

क्रिकेट मेलबर्न इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत आज द्सऱ्या दिवशी चेतेश्वर पुजारानं आपलं कारकीर्दीतलं सतरावं शतक झळकवलं आहे

हवामान् विविध जिल्ह्यांच्या किमान तापमानात काल दिवसभरात वाढ दिसून आली गोंदिया वगळता अन्य जिल्ह्यांचं किमान तापमान दहा अंशांच्या वर होतं

उद्या सकाळपर्यंत हवामानात फारसा बदल संभवत नाही

नमस्कार